या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध सांस्क्रतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथं राज्याचे परीवहन मंत्री दिवाकर रावते नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे

कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो

द दष्काळी परिस्थितीचं गांभिर्य बघता उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे ग्रामीण भागातल्या रूग्णालयांसाठी तपासणी उपकरणांच्या निविदा मागवण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची परवानगी देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला मागितली आहे ग्रामीण भागात या उपाययोजनांची अधिक निकड असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

राज्यातल्या वर्धा इथं केलेल्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारं वक्तव्य केल्याची तक्रार काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती आयोगानं या प्रकरणाचा तपास करून मोदी यांनी आपल्या या भाषणात आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे

जितुभाई यांनी सुरत मधील अमरोली इथंल्या सभेला संबोधित करतांना अपमानाकारक शब्दांचा वापर केल्यामुळे तर आजमखान यांनी उत्तर प्रदेशातल्या निवडणूक अधिकाऱ्यांविरूद्ध धर्मविषयक तसंच चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल ही बंदी घातली आहे आजमखान यांच्यावर या महिन्यात दुसऱ्यांदा अशी बंदी घालण्यात आली आहे

यासंदर्भात केंद्र सरकारनं चार मे पर्यंत आपलं म्हणणं दाखल करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले

मात्र माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत

गांधी यांनी ब्लॅक ऑप्स लिमिटेड या कंपनीच्या कागदपत्रांवर आपण ब्रिटीश नागरिक असल्याचं म्हटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी ग्रह मंत्रालयानं राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करावं अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे या तक्रारीच्या आधारे राहल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पंधरा दिवसांच्या मुदतीत यासंदर्भात माहिती सादर करण्यास सांगितलं आहे

काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही तक्रार दाखल केली आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे

त्यानंतर न्यायालयानं काल त्याला ही शिक्षा सुनावली नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून जोधपूर तुरुंगात आहे

अहमदाबादहून ग्टख्याची चोरटी वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी मुंबई अहमदाबाद रस्त्यावर काल आंबोळी गावाजवळ एका टॅम्पोतून हा गुटखा जप्त केला या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या पनवेलचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे

राज्यात गेल्या सात वर्षांपासून ग्टखा निर्मिती वाहतुक साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या वर्षी जारी केला आहे

मराठवाडा विभागाला द्ष्काळमुक्त करून एक जलक्रांती विभाग बनवण्यासाठी शहरी भागातल्या नागरिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या महाश्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन पाणी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे

दुपारी तीन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तांत म्हटलं आहे

पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेन्सार शासनाच्या विविध उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही याची पाहणी यावेळी करण्यात आल्याचं या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं

भूमिहीन सालदार शेतमजूरांच्या अनेक लढ्यात ते सहभागी झाले होते त्यांच्या पार्थिवावर काल रात्री गंगापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

या सापांची किंमत दोन ते अडीच कोटी रूपये एवढी आहे या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना वन विभागानं अटक केली आहे

अपघातातले मयत हे हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरचे रहिवासी आहेत

अन्य एका अपघातात नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातल्या घारगाव शिवारात काल एका अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीहून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेली तिघेही पुणे जिल्ह्यात वाहनांवर चालक म्हणून काम करत होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे